जम्मू कश्मीरमधे लडाख तसंच अनंतनाग मतदारसंघातल्या शोपियां आणि पुलवामा जिल्ह्यांमधे उद्या मतदान होईल लोकसभेच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून सर्वच पक्षांचे मोठे नेते देशात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेशात सागर श्वं प्रचारसभा घेतली प्रत्येक गरीबाला पक्कं घर प्रत्येक घरात वीज आणि प्रत्येक गाव रस्त्यानं जोडायचं काम विक्या वर्षात काँग्रेसनं का केलं नाही अशी विचारणा त्यांनी केली मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंदर्भात अनेक देश पाकिस्तानविरोधात एकवटले आहेत या मुद्दयावर आपलं सरकार अधिकाधिक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे असंही मोदी यांनी सांगितलं याआधी उत्तरप्रदेशातल्या बादोही जिल्ह्यात झालेल्या विजय संकल्प सभेत बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की विरोधक सर्जिकल स्ट्रा क्रिचा संबंध लोकसभा निवडणुकांशी जोडत आहेत मात्र प्रत्येक गोष्ट निवडणुकीच्या चष्म्यातून पाहणं योग्य नाही महागठबंधन हे महामिलावटी असून या लोकांनी सत्तेचा उपयोग संपत्तीची वाढ केल्याचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला समाजवादी पक्ष बहूजन समाज पक्ष राष्ट्रीय लोक दल हे पक्ष कायमच घोटाळे करण्यात गुंतले असून त्यांनी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिल्याचं ते म्हणाले गेल्या पाच वर्षांच्या काळात प्रधानमंत्री म्हणून आणि त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही कोणताही डाग आपल्यावर लागला नाही असं मोदी यांनी सांगितलं कॉंग्रेस नेते हे फक्त त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी झटत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज उत्तरप्रदेशातल्या प्रतापगड ब्रिं प्रचारसभा घेतली देशात कोणाचं सरकार येणार आणि प्रधानमंत्री कोण होणार हे सपा बसपा आणि राष्ट्रीय लोकदलाची आघाडी ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या विषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यांवर काँग्रेसनं टीका केली आहे प्रधानमंत्र्यांची अशी वक्तव्ये पक्षाला अमान्य असल्याचं पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी बातमीदारांना सांगितलं राजीव गांधी यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्यच देशासाठी वाहून घेतलं होतं त्यामुळे त्यांच्याविषयी प्रधानमंत्र्यांनी अनुद्गार काढू नयेत असं खेरा यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत जनता भाजपाला उत्तर देईल असंही ते म्हणाले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे प्रधानमंत्र्यांवर केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे युद्ध आता संपलं असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळेल अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती त्यावर बोलताना अशा प्रकारची टीका करून काँग्रेसपक्ष खालच्या पातळीवरचं राजकारण असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकांमधे होणारा पराभव राहुल गांधी यांना स्पष्ट दिसत असल्यामुळेच ते असली वक्तव्य करत असल्याचं जावडेकर म्हणाले भ्रष्टाचाराच्य मुद्यावर माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचं जावडेकर यांनी समर्थन केल आहे

फनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा राज्याला केंद्रसरकारकडून सातत्यानं मदत मिळेल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी प्रधानमंत्री उद्या ओडिशा राज्याला भेट देणार असून मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी आज त्यांनी संवाद साधला दरम्यान ओडिशा श्विं मदतकार्य जोरात सुरु असून पुरी आणि आसपासच्या परिसरात भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून अन्नाची पाकिटं पुरवली जात आहेत पुरी क्विं चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा बसला असून भुवनेश्वर आणि कटक श्वे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे भारतीय वायुदलाची विमानं या भागात औषध पुरवठा करत आहेत केंद्रपार कटक आणि जयपूर क्विं राष्ट्रीय आपत्ती निवारण दल मदतकार्य करत आहे फनी वादळात पूर्णपणे उध्वस्त झालेली घरं गृहबांधणी योजनेमध्ये बांधून दिली जातील तसंच शेती मासेमारी आणि पशुपालन क्षेत्राच्या नुकसानाचा अंदाज घेऊन नुकसान भरपाई दिली जाईल असं मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटलं आहे दरम्यान फनी वादळामुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या राज्यांमधला वीजपुरवठा अपूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घ्यावं तसंच ऊर्जा आणि दूरसंचार मंत्रालयानं संबंधित राज्यांशी याबाबत संपर्क साधावा असे आदेश केंद्रसरकारनं दिले आहेत

सरकारनं व्हिसासाठीचे नियम अधिक कडक केले आहेत हे धर्मगुरू देशात आले तेव्हा कायदेशीरमार्गाने देशात आले असले तरी त्यांचा व्हिसा संपल्यानंतरही ते देशात राहिल्यानं त्यांना दंड ठोठावून मायदेशी परत धाडलं असं श्रीलंकेचे गृहमंत्री वजीरा अबेयवर्धना यांनी सागितलं देशातली सध्याची परिस्थिती लक्षात घेता धर्मगुरूंसाठी व्हिसाचे नियम अधिक कडक केल्याचं त्यांनी सांगितलं मायदेशी धाडलेल्या परदेशी नागरिकांचं नागरिकत्व कोणत्या देशाचं होतं याविषयी गृहमंत्र्यांनी माहिती दिली नसली तरी हे नागरिक बांगलादेश भारत मालदिव आणि पाकिस्तनचे नागरिक असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद ठेवण्यात आलेल्या शाळा उद्या पुन्हा सुरु होत आहेत आज या सर्व शाळांच्या परिसराची सुरक्षा यंत्रणेनं कसून तपासणी केली प्रत्येक शाळेत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून शाळांच्या आसपास गाड्या उभ्या करू नयेत अशा सूचना नागरिकांना दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं महाविद्यालयं देखील सुरक्षा तपासणी झाल्यावर लवकरच सुरु होतील असं श्रीलंकेच्या विद्यापीठ आयोगानं म्हटलं आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या विरोधातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीचे प्रमुख न्यायमूर्ती एस ए बोबडे यांची न्यायमूर्ती नरिमन आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी भेट घेतल्याच्या वृत्ताचं सर्वोच्च न्यायालयानं खंडन केलं आहे हे वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या संबंधित वृत्तपत्रा विरोधात सर्वोच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती गोगोई प्रकरणाची चौकशी करणारी समिती स्वतंत्रपणे तपास करत असून यासाठी अन्य कोणाकडून माहिती घेत नसल्याचं न्यायालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे जम्मू कश्मिरमधे भाजपा नेते गुलाम मोहम्मद मीर यांच्या हत्येबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे मीर यांना दहशतवाद्यांनी काल रात्री अनंतनाग जिल्ह्यात गोळ्या घालून ठार केलं जम्मू कश्मिरमधे भाजपा बळकट करण्यात मीर यांनी दिलेलं योगदान आपण कायम लक्षात ठेवू असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे अशा प्रकारच्या हिंसाचाराला देशात स्थान नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे जम्मू कश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही दहशतवाद्यांनी केलेल्या मीर यांच्या हत्येबद्दल निषेध व्यक्त केला आहे मीर यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश मलिक यांनी सुरक्षा दलांना दिले आहेत गेल्या काही महिन्यांत झालेल्या विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या हत्यांबाबत चौकशी करण्याचे आदेशही राज्यपालांनी प्रधान सचिवांना दिले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनीही गुलाम मोहम्मद मीर यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे मीर यांनी जम्मूत पक्षाच्या वाढीसाठी केलेलं कार्य प्रचंड मोठं असल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारफेरीदरम्यान त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात दिल्ली पोलिसांनी आज मोतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या घटनेबाबत केजरीवाल यांनी भाजपाला जबाबदार धरलं असून आपल्यावर झालेला हा नववा हल्ला म्हणजे दिल्लीच्या जनतेने दिलेल्या जानाधारावरचा हल्ला आहे असं केजरिवाल यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते